जयंत पाटील सुनील तटकरे धनंजय मुंडे रामराजे निबाळकर छगन भूजबळ हे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली काँग्रेस पक्षाबरोबर जागावाटपाबाबत झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँप्रेसनं काँप्रेसकडे निम्म्या जागांची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान बह्जन वंचित आघाडी मधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा समावेश करण्यासाठी भारिप बहजन महासंघाची मुंबईत बैठक सुरू आहे बहजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या राजग्रह या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे या बैठकीला आमदार कपिल पाटीलही उपस्थित आहेत लोकसभा निवडणुकीत देशभर आधूनिक यंत्रादवारे मतदान घेण्यात येणार आहे यात कोणाला मतदान केलं हे दाखवणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनची जनतेत उत्सुकता आहे लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज व्हीव्हीपॅट मतदान यंत्राची रचना आणि मतदानाचं प्रात्यक्षिक दाखवून मतदानातील पारदर्शकता पत्रकारांच्या निर्दशनास आणली व्हीव्हीपॅटमध्ये नोटांसाठी वापरला जाणार विशेष कागद वापरुन त्यावर थर्मल प्रिटिंग होणार असल्यानं त्यावरील मतदानाची नोंद ही पाच वर्षे टिकून राहणार असल्याचं त्यांनी संगितले मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर कोणाला मतदान केलं त्या उमेदवाराचं नाव त्याचा मतपत्रीकेवरचा अनुक्रमाक आणि त्याचं निवडणूक चिन्ह मतदारांना सात सेकंद दिसणार आहे मतदान यंत्रांचा आत्मा असलेल्या कंट्रोल यूनिटमध्ये अद्यावत बद्दल झाले असून हे यूनिट मतदान प्रक्रियेचा आत्मा आहे बंगळूरुच्या भेल कंपनीनं तयार केलेल्या एम थ्री व्हर्जनच्या यंत्रात आधूनिकता असून हे मशीन स्वतःच स्वतःतील आणि जोडलेल्या यंत्रातील दोष डिस्प्लेवर दाखवतं या यंत्रांना आध्निक सील असून यंत्र उघडल्यास त्याचा आपोआप चुरा होतो अशी माहितीही श्रीकांत यांनी दिली प्ण्यातील जूना बाजार परिसरातल्या शाहीर अमर शेख चौकामध्ये काल मोठ्या होर्डींगचा सांगाडा कोसळून चौघांचा मृत्य झालेल्या दुर्घटनेत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री गिरीष बापट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्राव मधील शिरगावे मळ्यामध्ये कौटूंबिक कारणातून चौघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली हे हत्याकांड शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडलं असे वृत्त आमच्या बातमीदारानं दिले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार हल्लेखोर सध्या फरार आहे त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत हल्लेखोरानं यंत्रमागाच्या लाकडी माऱ्यानं घाव घालून या चौघा जणांचा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे या चौघा जणापैकी एकाचा जागीच मृत्यु झाला तिघांचा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला अमरावती जिल्ह्यात दुस याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला सुरवात होणार आहे यावर्षी कापसाच्या हमीभावात वाढ झाल्यानं पवन महासंघाच्या सहा कापूस खरेदी केद्रांनाच शेतक यांची पंसती मिळणार आहे